संसदेचं कामकाज सुरळीत पार पडावं याकरता सर्व पक्षांचं सहकार्य मिळवण्यावर या बैठकीत भर राहील राज्यसभेचे अध्यक्ष उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायड्र यांनीही उदया राज्यसभेतल्या सर्व पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बैठक बोलावली आहे केंद्र सरकारनंही उद्या सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे

महाराष्ट्रात पहिल्यादाच शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि काँग्रेस यांचं आघाडी सरकार स्थापन होण्याच्या दिशेनं हालचाली सुरु आहेत तिन्ही पक्ष मिळून सरकार स्थापन करतील आणि पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करतील असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला आहे तिन्ही पक्षांचे नेते आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना भेटणार आहेत या भेटीत सत्ता स्थापनेबाबत नव्हे तर अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतक यांच्या न्कसानाबाबत राज्यपालांशी बोलणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे राज्यात सत्ता स्थापनेविषयी विविध पक्षांच्या बैठका सुरु असतानाच भाजपानं कालपासून पक्षांतर्गत दीर्घ चर्चाच सत्र घेतलं या बैठकांचा समारोप झाल्यानंतर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी वार्ताहर परिषदेत सांगितलं की राज्यात सर्व पातळ्यांवर पक्ष मजबूत करण्यासाठी काम करण्याचा निर्णय या बैठकीत झाला राज्यात भाजपाचंच सरकार येईल असा विश्वास माजी मृख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीत व्यक्त केल्याचं पाटील यांनी सांगितलं भाजपा हा विचारसरणी नसलेला पक्ष आहे अनेक राज्यात स्वतः वेगवेगळ्या आघाड्या करायच्या आणि इतरांवर टीका करायची हे च्कीचं आहे असं काँग्रेस आमदार विश्वजीत कदम यांनी सांगितलं ते आज सांगलीत वार्ताहरांशी बोलत होते पाच वर्षे स्थिर सरकार देण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे त्यासाठी याची रचना करायला थोडा वेळ लागेल मात्र स्थिर सरकार आम्ही देऊ असा विश्वास कदम यांनी व्यक्त केला राष्ट्रीय प्रेस दिवसाच्या निमित्तानं माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी प्रसार माध्यमांना शुभेच्छा दिल्या आहेत पत्रकारितेतलं स्वातंत्र्य सशक्त लोकशाहीसाठी आवश्यक असून त्या ृष्टीनं केंद्र सरकारनं पत्रकारितेला पूर्ण स्वातंत्र्य दिलं आहे असं ते म्हणाले प्रसार माध्यमांना टीका करण्याचा पूर्ण अधिकार आहे मात्र त्यांनी खोट्या वृतांना थारा देता कामा नये आणि जनतेची दिशाभूल होणार नाही यांची काळजी घ्यायला हवी असं सांगून जावडेकर म्हणाले कोणत्याही स्वातंत्र्याला नैतिकतेचा आधार असायला हवा सर्वोच्च न्यायालयानं राफेल विमान खरेदी प्रकरणी दिलेल्या निर्णायानंतर भारतीय जनता पार्टीनं काँग्रेस विरोधात आज देशव्यापी आंदोलन छेडलं आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर काँग्रेसचा खोटेपणा सर्वांसमोर आला असून राहल गांधी यांनी वारंवार केलेल्या आरोपासाठी त्यांनी माफी मागितली पाहिजे असं मत भाजपाचे सरचिटणीस भूपेंद्र यादव यांनी काल नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना सांगितलं भाजपा कार्यकर्ते या मूद्यांवरुन विविध जिल्ह्यात निषेध प्रदर्शन करतील राष्ट्रीय हिताच्या मुदयांवर काँग्रेसनं च्कीचे आरोप केले असल्याचं मतही यादव यांनी यावेळी व्यक्त केलं

बाधित क्षेत्राचे पंचनामे पूर्ण झाल्यानं विभागीय आय्क्तांनी तसा अहवाल महसूल विभागाच्या उपसचिवांना पाठवला आहे कोल्हापूर जिल्हा ऐतिहासिक सांस्कृतिक क्रीडा कला नगरी म्हणून ओळखला जातो

यामध्ये जिल्ह्यातील हेरीटेज आणि सांस्कृतिक वास्तूंचं महत्व जनतेसमोर यावं यासाठी हेरिटेज वॉक आणि हेरिटेज हंट या उपक्रमासह विविध उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत याचबरोबर जिल्ह्यातील सर्व ऐतिहासिक वास्तू आणि छायाचित्रांचं प्रदर्शनसुद्धा शाह स्मारकमध्ये भरवण्यात येणार आहे संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातील बारा तालुक्यात असणाऱ्या हेरिटेज वास्तू आणि ठिकाणांची माहिती जनतेला व्हावी यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात माहिती फलक लावण्यात येणार आहेत

या फेरीतील पहिल नाटक शेंवता जिती हाय काल सादर झालं